त नांदेड जिल्ह्यात कंधारच्या दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानचे पत्रकारिता प्रस्कार जाहीर

यामध्ये पाच रुग्ण मुंबईत तर पुणे ठाणे आणि भाईंदर इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्य सचिवांना हे निर्देश दिले ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठवलं जातं मात्र काही प्रवासी इतर राज्यातल्या विमानतळांवर उतरून देशांतर्गत प्रवास करून महाराष्टात येतात त्यामुळे त्यांचा मागोवा काढणं शक्य होत नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले अशा प्रवाशांना संबंधित विमानतळावरच विलगीकरणात ठेवण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली कोविड लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातही आवश्यक सूचना केल्या

मृत रुग्णांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही

काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कृतीदलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्ह्यात लसीकरणाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून शासनस्तरावरून लवकरच लसीकरणाची तारीख निश्चित करण्यात येईल असं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितलं लसीकरण झाल्यानंतरही सर्वांनी मास्क वापरण्यासह इतर नियमांचं पालन बंधनकारक असल्याचं ते म्हणाले

लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या मोहिमेत सहभागी होत नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा निर्णय घेतल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या हस्ते या कक्षाचं उद्धाटन झालं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात द्रद्रष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं आपण प्रशासनाचं विकेंद्रीकरण करत असून या कक्षामुळे विदर्भातल्या लोकप्रतिनिधींना एक हक्काचं कार्यालय उपलब्ध होईल असं मुख्यमंत्री म्हणाले विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी बोलताना अशा कायमस्वरुपी विधानसभा कक्षाची प्ण्यात ही आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी ही मागणी मान्य करण्याची ग्वाही दिली

माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर यांनी या सभेत या कृषी कायद्यांबाबत माहिती दिली

आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार आणि थेट लढतींबाबतचं अंतिम चित्र आज स्पष्ट होईल

अरविंद भातांब्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीतून काल काँप्रेस पक्षात प्रवेश केला जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी त्यांचं स्वागत केलं

जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली काल या केंद्राच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते प्रायोगिक स्तरावर ही सुविधा प्रारंभी भोकर विधानसभा मतदार संघासाठी असेल असं चव्हाण यांनी सांगितलं आध्निक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या तत्परतेने सुटाव्यात नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचावा या हेतूने हे कॉलसेंटर उभारलं जात असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली

कंत्राटी पद्धतीनं दिलेली नियुक्ती रद्द करणं सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापकांच्या वर्षभरापासून स्थगित असलेल्या नियुक्त्या परत द्याव्यात कालबद्ध वेतनश्रेणी तत्काळ लागू करावी जुनी निवृत्ती योजना तत्काळ लागू करण्यात यावी सातव्या वेतन आयोगानुसार सर्व भत्ते तत्काळ अदा करावेत आदी मागण्यांचं निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळानं वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना सादर केलं

बाबासाहेब आंबेडकर शोध पत्रकारिता प्रस्कार नांदेड इथले ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक प्रस्कार दैनिक देशोन्नतीच्या नांदेड आवृतीचे प्रमुख अनिल कसबे यांना माधवराव आंब्लगेकर प्रस्कार मुखेडचे चंद्रशेखर वेंकटराव पाटील यांना डॉ रवींद्र रसाळ पत्रकारिता प्रस्कार दिगंबर गायकवाड यांना तर बाळासाहेब ठाकरे प्रस्कार लोहा इथले बा पू गायकर यांना जाहीर झाला आहे

या कार्यक्रमात नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पत्रकारांना काढून दिलेल्या विमा पॉलिसीचे वाटप करण्यात येणार आहे

आधार दुरुस्ती तसंच नूतनीकरण सेवाही या मेळाव्यात पुरवली जाणार आहे नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन उस्मानाबाद टपाल कार्यालयाचे पोस्ट मास्तर बी

पाटील यांनी केल आहे

यावेळी कोविड प्रतिबंधात्मक सर्व नियमांचं पालन करण्यात आलं

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर प्राचार्य डॉ

तांबोळी यांच्यासह महाविद्यालयातले सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी या सैनिकांचं अभिनंदन केलं आहे

रबी हंगामासाठी मुबलक वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या आमदार डॉ राहुल पाटील यांच्या मागणीला यश मिळाल्याबद्दल काल त्यांचा सत्कार करण्यात आला

या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना सादर करण्यात आलं लवकरात लवकर नामांतर न केल्यास आंदोलनाचा इशारा मनसेनं दिला आहे

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातले इतिहास विभागप्रमुख डॉ सदाशिव दंदे यांनी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं